मात्र आता आवश्यक दुरूस्तीचं काम पूर्ण झालं असल्याचं इस्रोनं काल जाहीर केलं

देशात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणं आणि मेक इन इंडिया अभियानाला प्रोत्साहन देणं हेच अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या विधेयाकावरील चर्घेला दिलेल्या उत्तरात केलं याबाबतचे द्रगामी परिणाम लक्षात घेऊनच निर्णय घेतले जातील असं त्या म्हणाल्या अर्थसंकल्पातली आकडेवारी शंकास्पद आहे आणि सभागृहात पुरेशी चर्चा न करताच काही कायद्यांत बदल प्रस्तावित केले आहेत अशी टीका सभागृहातील कॉप्रेस गटनेत अधीर रंजन चौधरी यांनीविधेयकावरील चर्चा सुरू करताना केली होती जयशंकर निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याला परवानगी देत असल्याचं पाकिस्ताननं जाहीर केलं आहे

दरम्यान भारतानं जाधव यांना मायदेशी परत आणण्याच्या निर्धारानं त्यांच्या सुटकेची मागणी लावून धरली आहे परराष्ट्रव्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल संसदेच्या दोन्ही सभागृहात न्यायालयाच्या निकालाबद्दल निवेदन केलं जाधव यांची तातडीनं मुक्तता करण्यातयावी आणि सन्मानानं परत पाठवावं अशी भारताची मागणी असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं

मध्यस्थ समितीनं एक ऑगस्टला आपला अहवाल सादर करावा

एअरइंडिया एअर इंडियाच्या निर्गृतवणुकीसाठी नेमण्यात आलेल्या मंत्रीगटाची फेररचना करण्यात आल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे आधीच्या सरकारमध्ये तेव्हाचे वित्तमंत्री अरूण जेटली या मंत्रीगटाचे अध्यक्ष होते त्यांच्या जागी आता गृहमंत्री अमित शहा या गटाचं नेतृत्व करतील वित्तमंत्री निर्मला सीतारमण वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि नागरी विमान वाहत्कमंत्री हरदीपसिंग पूरी सदस्य असतील भूपृष्ठवाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांना गटातून वगळण्यात आलं आहे प्री शिर्डी विमानतळाच्या विकासकामांसाठी केंद्र सरकार राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करेल आणि एकत्रितरित्या हे काम पूर्ण केलं जाईल असं नागरी विमानवाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी काल लोकसभेत सांगितलं अहमदनगरचे खासदार डॉ सूजय विखे पाटील यांनी याबाबत पूरक प्रश्न विचारला होता रेल्वे भरती रेल्वे मध्ये निमवैद्यकीय सेवांसाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होते आहे

फडणवीस वित्त आयोगाकडून दिली जाणारी अनुदानं आणि निधी वितरण यांचा थेट संबंध कृषी क्षेत्रातील सुधारणा आणि नव्या योजनांबरोबर जोडावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भारतीय शेतीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची पहिली बैठक काल नवी दिल्ली इथं झाली त्यामध्ये याविषयी चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी बैठकीनंतरपत्रकारांना सांगितलं

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी या क्षेत्रात खाजगीगुंतवणूकीची गरज असल्याचं प्रतिपादनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं कृषिमालाच्या विक्रीच्या दृष्टीनं राज्यांच्या कृषी आणि वाणिज्य मंत्रालयांमध्ये अधिक समन्वय असला पाहिजे असंही फडणवीस म्हणाले

पाटील यांचा हा दावा म्हणजे विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विरोधी गोटात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रवक्त्यानं केली

दादर इथल्या टिळक भवन कार्यालयात त्यांनी मावळते अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून पदाची सूत्रं स्वीकारली आदित्य जळगाव युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा कालपासून सुरू झाली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी ही यात्रा असून राज्यातील प्रत्येक गावात शहरात घरोघरी जाऊन शिवसेनेचा झेंडा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ठाकरे यांनी पाचोरा इथं जाहीर सभेत सांगितलं वरखास्त राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर अकोला वाशिम धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदा बरखास्त केल्या आहेत पाचही जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्याही बरखास्त करण्यात आल्या आहेत या जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक प्रक्रिया प्रलंबित होती पाचही जिल्हा परिषदांच्या प्रशासकपदी मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समित्यांच्या प्रशासकपदी गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी आता राज्य निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पार पाडेल

त्या अनुषगानं काल पुलं शतशः धन्यवाद या विविधरंगी कार्यक्रमाचं आयोजन आकाशवाणी केंद्रात करण्यात आलं होतं पूलंच्या साहित्यातले निवडक वेचे आणि आकाशवाणीच्या संग्रहातल्या प्लंच्या ध्वनिमुद्रणाचे निवडक अंश या कार्यक्रमात सादर करण्यात आले

धानाचं कोठार अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याअभावी धानाचं पीक करपायला लागलं आहे धळे जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी पर्यटन मंत्री जयक्मार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे यवतमाळ जिल्ह्यात कापूस सोयाबीन तुरीची कोवळी रोपं करपू लागली आहेत

खाण यवतमाळ कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत गुदमरून काल दोन जणांचा मृत्यू झाला

वाळू अगमदनगर अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यामध्ये भीमा नदी पात्रात अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर काल कारवाई करण्यात आली

अपघात नाशिक कसारा घाटात काल पहाटे मुंबईहून गोरखपुरला जाणार्याअ अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचं एक चाक रुळावरून घसरलं मोठी दूर्घटना टळली मात्र पहाटे चार वाजल्यापासून प्रवासी तिथे अडकले होते रिझवान कासकर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकर याला मुंबई पोलीसांनी एका खंडणी प्रकरणात अटक केली रिझवान भारताबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई विमानतळावरून त्याला मंगळवारी रात्री पोलीसांनी ताब्यात घेतलं सुभाष देसाई मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख रोजगार निर्मितीचं शासनाचं उद्दिष्ट असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेण्यात येणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत सांगितलं उद्योग विभागानं आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते निवड नाशिक नाशिक महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे उद्धव निमसे यांची काल बिनविरोध निवड झाली जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालीस्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली शिवसेनेच्या उमेदवार कल्पना पांडे यांनी माघार घेतल्यानं निमसे यांना विजयी घोषित करण्यात आलं हवामान् पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून संपूर्ण राज्यातलं पाऊसमान वाढणार आहे आज कोकणात सर्वत्र तर राज्याच्या इतर भागात अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते